ते काल नवी दिल्ली इथं यासंदर्भात औद्योगिक संस्थांशी चर्चा केल्यानंतर बातमीदारांशी बोलत होते

ग्राहकांचे हक्क अनुषित व्यापारव्यवहार दिशाभूल करणा या जाहिराती इत्यादींशी संबंधित प्रशांचा निप िरा करणं तसंच बनाव िकिंवा भेसळीचे पदार्थ उत्पादनं विकणा यांना दंड करणं हे या प्राधिकरणाचं काम असेल त्यासाठीचे नियम येत्या एक ते दीड महिन्यात निश्वित केले जातील असं पासवान यांनी सांगितलं

इंदूरजवळ ओंकारेबर उज्जैनमध्ये महाकालेबर आणि वाराणसीमधलं काशी विक्षनाथ मंदीर या तीन ज्योतिर्लिंगांना या रेल्वे सेवेद्वारे जोडले जाणार आहे पहिली काशी महाकाल ट्रेन आज दुपारी वाराणसीहून सुर्जि आणि उद्या दुपारी इंदूरला पोहोचेल

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी रविवारी या गाडीला झेंडा दाखवला होता

मधुर भक्तीसंगीत प्रत्येक डब्यात दोन खाजगी सुरक्षा रक्षक आणि केवळ शाकाहारी भोजन अशी या संपूर्णपणे वातानुकूलीत तृतीय श्रेणीच्या गाडीची वैशिष्ट्यं आहेत वाराणसी आणि इंदूरदरम्यान ही गाडी आठवड्यातून तीन वेळा धावेल रस्ते परिवहन आणि महामार्ग राज्यमंत्री वी के सिंग आज चारधाम प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा वरिष्ठ अधिकारी आणि अभियंत्यांसोबत घेणार आहेत त्यासाठी ते उत्तराखंडला जाणार असून ते या भागाचं हवाई सर्वेक्षणही करणार आहेत

चारधाम तीर्थक्षेत्राच्या विकासाकरता आणि भाविकांची यात्रा सुकर व्हावी हा या प्रकल्पाचा उद्देश आहे

हे प्रकरण निकाली निघालं असल्याचं पीठानं स्पष्ट केलं

मात्र सुशीलचा लहान भाऊ गोपाळ याला उर्वरित एक वर्षांचा कारावास पूर्ण करण्याचे आदेश न्यायालयानं दिले होते

यावेळी रस्त्याच्या दुतर्फा सुमारे एक लाख लोक उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे डोनाल्ड ट्रम्प यांचा हा पहिलाच भारत दौरा असून त्यांच्या स्वागतासाठी या रोड शोच्यावेळी देशाच्या सांस्कृतिक विविधतेचं दर्शन घडवणारे कार्यक्रम सादर होतील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जीवनातले प्रसंग दाखवणारे मंचदेखील या मार्गावर उभारले आहेत

परराष्ट्र सधीव हर्षवर्धन श्रृंगला यांनी काल वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली अहमदाबाद आग्रा आणि दिल्ली असा ट्रम्प यांचा दौरा असल्याचं त्यांनी सांगितलं

केरळ मार्ग परिवहन मंडळाची ही बस बंगळुरुहून एर्नाकुलमला निघाली असताना सालेमकडे निघालेल्या ट्रकशी तीची केकर झाली त्यात सातजणांचा जागीच मृत्यू झाल्याचं पोलिसांनी सांगितलं अमिशमन दलाच्या जवानांनी तातडीनं दुर्यात्रास्थळी धाव घेऊन प्रवाशांना बाहेर काढलं आणि जखमींना रुग्णालयात दाखल केलं या अपघातात ट्रक चालकाचाही मृत्यू झाला आहे

महाराष्ट्रात चंद्रपूर जिल्ह्यात केसलाघा आगाळा मार्गावर काल रात्री एक खाजगी मो िश्वेगाडी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला धडकल्यानं झालेल्या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला तर सहा जण जखमी झाले आहेत मृतांमध्ये तीन महिला आणि एका लहान मुलाचाही समावेश आहे काल रात्री पावणे अकराच्या सुमारास हा अपघात झाला अपघातग्रस्त वाहनातले प्रवासी भंडारा जिल्ह्यात देवदर्शनासाठी गेले होते तिथून परतत असताना चालकाचं वाहनावरचं नियंत्रण सुरियानं हा अपधात झाल्याचं कळतं जखमीवर चंद्रपूर जिल्हा रुणालयात उपचार सुरु आहेत दहशतवाद्यांना होणा या वित्त पुरवठ्याबाबत पाकिस्ताननं आपल्या बांधिलकीची पूर्तता करण्यासाठी आवश्यक कारवाई येत्या जूनपर्यंत करावी असा कडक इशारा आर्थिक कारवाई कृती दलानं दिला आहे या कृतीदलातल्या तुर्कस्तान वगळता इतर सर्व सदस्यांनी पाकिस्तानला सक्त ताकीद केली आहे पाकिस्तानची सदैव पाठराखण करणा या चीन आणि सौदी अरेबियानंही यावेळी भारत अमेरिका आणि युरोपीय देशांशी हातमिळवणी केली आहे दहशतवाद्यांना होणारा वित्तपुरवठा रोखण्यात अपयश आल्याबद्दल पाकिस्तानला करड्या यादीतच कायम ठेवावं अशी शिफारस्स कृती दलाच्या उपगानं केली आहे भारताची जगाशी भागिदारी आणि निर्मिती सहकार्य मजवूत करण्याची क्षमता चित्रपा माध्यमात आहे असं परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी म्हाऊं आहे ते काल बर्लिन चित्रपञ्महोत्सवाच्या भारतीय पॅवेलियनचं उद्घात करताना बोलत होते सहनिर्मिती करार चित्रपञ्सुविधा कार्यालय आणि इफ्फी हा भारताचा आंतरराष्ट्रीय वित्रप महोत्सव या गोष्टी भारत हा चित्रप क्षेत्रातली उभरती बाजारपेठ असल्याचं सिद्ध करतात असं ते म्हणाले

खादी आणि ग्रामोद्योग मंडळाच्या रोजगार निर्मिती योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश जम्मू कश्मीरचे वाणिज्य आणि उद्योग विभागाचे प्रधान संघीव एम

ते काल जम्मू इथं प्रकल्प तपासणी समितीच्या बैठकीत बोलत होते

कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे चीनमधून येणाऱ्या औषधांचा तु बिडा निर्माण झाला आहे त्यामुळे कोरोना विषाणूवर देशांतर्गत औषध निर्माण करण्यासंदर्भात औषध निर्माण करणाऱ्या कंपन्यां आणि वरिष्ठ सरकारी अधिका यांबरोबर नीती आयोगानं काल चर्चा केली